या निवडणुकीसाठी तसंच महाराष्ट्रातल्या सातारा आणि बिहारमधल्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी येत्या सोमवारी मतदान होईल सर्व राजकीय पक्षांचे दिग्गज नेते आज शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाठा करत आहेत

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राज्यात विकास घडवून आणला असूंन सरकारी नियुक्त्यांमधला भ्रष्टाचार मोडून काढला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एलनाबाद इथं प्रचारसभेत सांगितलं गुरु नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंती सोहळ्यासाठी कर्तारपूरला जाणारा कॉरिडॉर आता उपलब्ध आहे असं ते म्हणाले

नागालँडमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी याकरता प्रगतीपथावर असलेल्या वाटाघाटी लवकर संपवण्याची केंद्रसरकारची इच्छा आहे

रवी यांनी काल कोहीमा इथं नागा समाजातल्या प्रमुख सदस्यांशी चर्चा केली

नागालँडमधे दहशतीखाली प्रदीर्घ वाटाघाटी होणं उचित नाही अशी केंद्रसरकारची भूमिका आहे या संदर्भात प्रसारमाध्यमांमधे उलटसुलट चर्चा थांबवण्याच्या दृष्टीनं ही बैठक काल घेण्यात आली

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती विषयक समितीने काल या प्रस्तावाला मंजुरी दिली उत्तर प्रदेशातल्या हिंदू समाज पार्टींचा अध्यक्ष कमलेश तिवारी याच्या हत्येचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एका विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे तिवारी याची काल लखनऊ इथं दोन अज्ञात व्यक्तींनी हत्या केली या प्रकरणात सी सी

व्ही चित्रणासह काही महत्वाचे पुरावे हाती लागले आहेत गुन्हेगारांना लवकरच पकडलं जाईल असं राज्याचे पोलीस महासंचालक ओ

सिंग यांनी वार्ताहरांना सांगितलं संरक्षण सामुग्री उत्पादनासाठी मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत पुढं येणाऱ्या भारतीय उद्योगांना संरक्षण दलांनी साथ द्यावी असं आवाहन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे

जगात सर्वत्र युद्धाचं स्वरुप बदलत आहे अपारंपारिक पद्धतीच्या शस्त्रास्त्रांवर भाविष्यात भर राहील असं त्यांनी स्पष्ट केलं संरक्षण दलातल्या विविध विभागांनी एकत्रितपणे देशाच्या सीमांचं रक्षण समर्थपणे केलं आहे देशांतर्गत आपत्ती काळातही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी सेना दलांच्या कार्याचा गौरव केला आहे तेलंगणामध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा आजचा पंधरावा दिवस आहे महामंडळाचं राज्यसरकार मध्ये विलीनीकरण करावं या मुख्य मागणीसह आपल्या इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे दरम्यान विरोधी पक्षाचे नेते शिक्षक संघटना विद्यार्थी आणि परिवहन संस्थांनी या बंदला आजच्या दिवसापुरता पाठिंबा दिला आहे राज्यातल्या सर्व बस आगारांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करायला भारत आणि फिलिपीन्सनं सहमती दर्शवली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे जपान आणि फिलिपीन्सच्या दौऱ्यावर आहेत फिलिपीन्स इथं पोचल्यानंतर कोविंद आणि फिलिपीन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो डटेटॅ यांच्यात काल शिष्टमंडळ स्तरीय चर्चा झाली त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी करून ही माहिती दिली दोन्ही देश दहशतवादाच्या समस्येचा सामना करत आहेत त्यामुळे दोन्ही देशांनी संरक्षण आणि सागरी सुरक्षा क्षेत्रातली भागिदारी आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यासाठीही मान्यता दिली असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे यानंतर दोन्ही देशांमध्ये सागरी संरक्षण पर्यटन सांस्कृतिक आणि विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातले चार करारही झाले आंतरमंत्रीगटाच्या समितीनं काल नवी दिल्लीत घेतलेल्या बैठकीत देशातल्या कांदे टोमॅटो आणि डाळींच्या उपलब्धतेबाबत आढावा घेतला तसंच त्यांचा पुरवठा वाढवण्यासंबंधीच्या उपाययोजनांवर चर्चा केली अनेक राज्यांमधे आता टोमॅटोचे भाव नेहमीप्रमाणे सामान्य झाले आहेत तसंच मध्य प्रदेशातूनही टोमॅटोची आवक होत आहे त्यामुळे दर आणखी कमी होतील असं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने या वैठकीत सांगितलं त्याचप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थानमधून कांद्याचा नवा साठा लवकरच उपलब्ध होणार असल्यानं दिवाळीच्या कालखंडात कांद्याचे भावही कमी होण्याची शक्यता आहे देशात डाळींचा पुरेसा साठा आहे त्यामुळे केंद्रीय भंडार आणि सफलच्या माध्यमातून देशभरात डाळींचं वितरण करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला विकासाचा लाभ प्रत्येक गरजूपर्यंत पोचावा यासाठी सनदी अधिकाऱ्यांनी लोककेंद्रित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी केलं आहे ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते स्वच्छ भारत मोहीम म्हणजे सक्रीय लोकसहभागातून सामाजिक परिवर्तन घडवण्याचं सर्वोत्तम उदाहरण असल्याचं नायडू यांनी यावेळी सांगितलं देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी जनसामान्यांमधले सुप्त गुण हुडकले पाहिजेत असंही नायडू यावेळी म्हणाले राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकैय्या नायडू यांनी डी एन ए तंत्रज्ञान नियमन विधेयक संसदेच्या विज्ञान तंत्रज्ञान पर्यावरण आणि वन स्थायी समितीकडे विचारार्थ पाठवलं आहे या विधेयकात एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डी एन ए तंत्रज्ञानाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याविषयी तसंच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर डी एन ए विषयीचा माहितीसाठा निर्माण करण्यासाठीच्या तरतुदी आहेत कुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीम याचा साथीदार इक्बाल मिर्चि याच्याविरुद्धच्या कारवाईत आज सक्तवसुली संचालनालयाने मुंबईतल्या डझनभर आस्थापनांवरर छापे टाकले हे छापे दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन संबंधित आहेत

दिवाण हाऊसिंग फायनान्स कंपनीन मात्र या प्रकरणातल्या गैरव्यवहाराशी आपला काही संबंध नसल्याची भूमिका घेतली आहे

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरीस जॉन्सन यांनी मांडलेल्या ब्रेक्झिटच्या नव्या प्रस्तावावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी आज ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्सचं विशेष अधिवेशन होणार आहे आपण मांडलेल्या प्रस्तावापेक्षा अधिक चांगलं काही असू शकत नाही त्यामुळे सर्व खासदारांनी या प्रस्तावाला पाठिंबा द्यावा असं आवाहन बोरीस यांनी काल केलं होतं भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज रांची इथं सुरु झालेल्या तिस या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतानं सुरुवातीच्या पडझडीनंतर सामन्यांवर नियंत्रण प्राप्त केलं

मात्र त्यानंतर सलामीवीर रोहीत शर्मा आणि मधल्या फळीतला फलंदाज अजिंक्य रहाणे यांनी भारताचा डाव सावरला

रोहित शर्मा आणखी एका शतकाच्या दिशेनं आगेकूच करत असून अजिंक्य रहाणेनं अर्धशतक पूर्ण केलं आहे जर्मनीतल्या फ्रँकफर्ट शहरात पाच दिवसांचा आंतरराष्ट्रीय फ्रँकफर्ट पुस्तक मेळावा सुरु आहे या पुस्तक मेळाव्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रकाशन विभागाचंही दालन आहे